मराठा समाजाला आता एसईबीसीऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ

ग्रंतवणुकीसंदर्भात महाराष्ट्राची पिछेहाट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा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

या निर्णयाचे फिक्की भारतीय उद्योग परिसंघासह चित्रपट उद्योगातील निर्माते दिग्दर्शक अभिनेता यांनी स्वागत केले आहे भारतात डीटीएच सेवा प्रविण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचनामध्ये केलेल्या सुधारणांना देखील केंद्रीय मंत्रीमंडळाने काल मंजूरी दिली

परवाना शुल्क तिमाही संकलित केले जाईल आणि डीटीएच परिचालकांच्या दरम्यान पायाभूत सुविधा सामायिक करण्यात येतील असे जावडेकर यांनी सांगितले

राज्यमंत्रिमंडळ निर्णय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यामुळे आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या एसईबीसी उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी होऊ शकेल त्याकरता त्यांना आर्थिक मागास घटकासाठीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल उमेदवाराने ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतल्यास तो एसईबीसी आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देतांना एसईबीसी उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारे राज्य शासनाने विहीत केलेले निकष लावण्यात येतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आधीच केली होती राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या निर्णयालाही काल मंत्रिमंडळाने मंजुरी दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ वितरीत करण्याची योजना संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे शिधावाटप यंत्रणेतील अन्नधान्याची वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हानिहाय स्वतंत्र वाहतूक कंत्राट निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान सहा राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत केंद्रीय पथक औरंगाबाद आणि पूणे विभागात अतिवृष्टी आणि प्रामुळे झालेल्या नुकसानापोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय पाहणी पथकाचे प्रमुख रमेशकुमार यांनी दिली आहे

औरंगाबाद आणि पुणे विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसान झालेल्या भागास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली आहे या विभागात सोयाबीन उडीद तूर कापूस बाजरी या पिकांचे आणि पालेभाज्या तसेच फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचबरोबर रस्ते वीज घरे यांसारख्या पायाभृत सुविधांवर झालेला परिणाम दिसुन आला आहे असे पथकातल्या सदस्यांनी सांगितले हे केंद्रीय पथक आज पूर्व विदर्भातल्या नुकसानाची पाहणी करणार आहे

यावर्षांपासून युवा शेतकरी आणि शास्त्रज्ञांसाठी कृषी संशोधक या नव्या पुरस्कारांचा समावेश केला असून काही पूरस्कारांचे निकष बदलले असल्याचे त्यांनी सांगितले

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला गेल्या चार वर्षात सलग प्रथम स्थान मिळाले होते आता महाविकास आघाडीच्या नेतृत्वात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आला आहे कर्नाटक आणि गुजरात ही राज्ये अग्रस्थानी आहेत असे प्रतिपादन त्यांनी काल नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले कोरोनानंतर चीनमधून जी गूंतवणूक बाहेर जात आहे ती आपल्या राज्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत असा सल्ला फडणवीस यांनी दिला नाणार शुद्धिकरण प्रकल्पाला स्थानिक दहा हजार लोकांनी संमती पत्र दिले असताना देखील शिवसेनेने विरोध केला या प्रकल्पामुळे मुंबलक गुंतवणुक रोजगार आणि पर्यायाने राज्याच्या सकल उत्पादनात भरमसाठ वाढ झाली असती

कांजर कारशेड कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड उभारण्यात कायदेशीर अडचणी आहेत त्यामुळे कामाला विलंब होऊ शकतो असे आधीचे राज्यकर्ते आणि आताचे विरोधक पूर्वीपासून सांगत असतानाही कारशेड तिथेच उभारण्याचा हट्ट राज्यातल्या विद्यमान सरकारने आता सोडलेला दिसतो कांजुरमार्ग कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितले मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते अनरागसिंग ठाकर आत्मनिर्भर भारत ही संकल्पना म्हणजे भारतासाठी स्वावलंबन तसेच शाश्वत विकासाकरता आखलेली आर्थिक रणनीती आहे ज्यामध्ये खासगी क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रासाठी विपूल संधी उपलब्ध आहेत असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काल केले

एलकंचवार प्रस्कार अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य आणि समाजकार्साठी दिल्या जाणाऱ्या प्रस्कारांची काल घोषणा करण्यात आली ख्यातनाम साहित्यिक नाटककार महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला येणार आहे इतर पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये सुबोध जावडेकर किरण येले प्रदीप प्रंदरे श्याम पेठकर यांचा समावेश आहे समाजकार्यासाठी गजानन खातू यांना जीवनगौरव सन्मान जाहीर झाला असून इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये जतीन देसाई के वीरमणी अरुणा सबाने सुधीर अनवले चेतन साळवे यांचा समावेश आहे एकंदर अकरा प्रस्कारांची घोषणा करण्यात आली असली तरी सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुरस्कार वितरण समारंभ यावर्षी होणार नाही असे फाउंडेशनने कळवले आहे

विद्यार्थ्यांना यात विषयनिहाय गुण पाहता येतील आणि त्याची छापील प्रत सुद्धा घेता येणार आहे अटक राष्ट्रीय तपास यंत्रणेने काल दिल्ली विमानतळावर एका खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे गुरजीत सिंग निज्जर असे या दहशतवाद्याचे नाव असून पूण्यातील एका प्रकरणात त्याचा सहभाग होता मात्र तो परदेशात लपून बसला होता महाराष्ट्रातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत गुरजीत निज्जर हा मुळचा अमुतसरमधील अजनाला इथला आहे

त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला फरार घोषित केले होते त्यानंतर हा दहशतवादी सायप्रस देशात लपून बसला होता पूढील तपासासाठी त्याला मुंबईला आणण्यात येणार आहे एनआयए दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय सोने तस्करी प्रकरणी तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक सांगली जिल्ह्यात विटा येथे दाखल झाले आहे अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरु आहे

एल्गार एकतीस डिसेंबर रोजी आयोजित एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होणार नाही असे वाटत होते मात्र त्याचवेळी ही परिषद होईल अशी घोषणा करण्यात आली होती

यामुळे पूणे महापालिका ही राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महापालिका ठरली आहे घग्गस बहिष्कार चंद्रपूर जिल्ह्यातील घ्रग्घूस ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याचा निर्णय मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे अनेकदा शासन दरबारी निवेदने देण्यात आली तरी प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करून ग्रामपंचायत निवडणुकिवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला धान खरेदी महाराष्ट्रात धानाचा दर जास्त असल्याने परराराज्यातील शेतकरी आणि व्यापारी पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमधील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणत आहेत हे लक्षात आल्याने या अवैध धानखरेदीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले

हवामान संपूर्ण राज्यात हवामान कोरडे असून हवेतला गारवा कायम आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार